बंगळूरु धिं काल डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या पाच युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचं लोकार्पण केल्यावर ते बोलत होते भविष्यातल्या संरक्षण प्रणालींच्या विकासासाठी आवश्यक असलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर या प्रयोगशाळांमध्ये भर दिला जाणार आहे देशात नव्यानं विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाच्या स्वरुपाला आकार देण्याचं काम या प्रयोगशाळा करतील अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली राज्य मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाबाबत काँप्रेसनं आपली भूमिका मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यापुढं मांडली आहे असं काँप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक झाली या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते चव्हाण यांच्याबरोबरच काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातराष्ट्रवादी काँप्रेसचे अजीत पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सरकारनं सायबर सुरक्षित महिला हे अभियान सुरू केलं आहे या अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती शिबीरं घेतली जातील या अभियानामुळे समाजकंटक ढेरनेटचा वापर करून कशात हेनं गुन्हे करतात याविषयीची माहिती महिलांना मिळू शकेल असं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी म्हटलं आहे वाढतं सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसंच महिला आणि मुलं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडणार नाहीत यासाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल असंही त्यांनी म्हटलं आहे

प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील

कोणत्याही मोबाईल फोनवरून या क्रमांकावर फोन करता येणार असल्यानं सर्व मोबाईल धारकांना त्याचा वापर करणं शक्य होणार आहे